त्यानंतर विधानसभेत तिसऱ्या क्रमांकाचं संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं आहे राज्यपाल कोश्यारी यांनी रविवारी शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठीचं निमंत्रण दिलं होतं त्यानंतर शिवसेनेनं सरकार स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चाही सुरू केली शिवसेना नेते आदित्य ठाकरे गटनेते एकनाथ शिंदे सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला त्याचबरोबर पाठिंब्यासाठी इतर पक्षांशी चर्चा सुरू असून त्यासाठी तीन दिवसांचा वेळ मागितला त्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ता स्थापन करण्याचा आमचा दावा कायम असल्याचं सांगितलं मात्र राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळासाठीच्या पाठिंब्याबाबतचं पत्र शिवसेना सादर करू शकली नाही असं राजभवनातून जारी करण्यात आलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं दरम्यान काल दिवसभर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या काल सकाळी काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांसोबतही चर्चा केली मात्र या चर्चेत पाठिंब्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पवार यांच्यासोबत अधिक चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्ज्न खरगे यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं तत्पूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पूत्र आदित्य ठाकरे यांनीही राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याच्या संभाव्यतेवर चर्चा केली त्यांनंतर ठाकरे यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशीही दरध्वनीवरून चर्चा केली शिवसेनेला मुदतवाढ नाकारल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या राष्टवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं निमंत्रण मिळताच पक्षाचे गटनेते अजित पवार छगन भूजबळ जयंत पाटील धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांनी राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली या पक्षाला आज रात्री साडे आठ वाजेपर्यंतखी मुदत देण्यात आली आहे राज्यपालांच्या निमंत्रणासंदर्भात आघाडीतला घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाशी चर्चा करून निर्णय राज्यपालांला कळवला जाईल असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं द्सरीकडे भारतीय जनता पक्षाच्याही काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या गाभा समितीची बैठक झाली बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीवर आम्ही बारकाईनं लक्ष ठेऊन असून सध्याच्या आमची भूमिका ही पहा आणि प्रतिक्षा करण्याची असल्याचं सांगितलं दरम्यान आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल के

वेणुगोपाल मल्लिकार्जुन खरगे हे मुंबईत येत असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी मिळालेलं निमंत्रणाबरोबरच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आणि त्या अनुषंगानं सत्तेचं वाटप या विषयांवर या नेत्यांमध्ये चर्चा होईल असं सूत्रांनं सांगितलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी राजीनामा सादर केला आहे भारतीय जनता पक्षानं राज्यामध्ये मुख्यमंत्री पदासह समसमान पद वाटपाचा शब्द पाळला नाही त्यामुळे सत्य आणि वचनांचं पालन न करणाऱ्या पक्षाला साथ न देण्याचा निर्णय घेऊन हा राजीनामा देत असल्याचं आणि शिवसेना राष्टीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत असल्याचं त्यांनी जाहीर केलं

या कार्यक्रम शुंखलेचा हा एकोणसाठावा भाग असणार आहे

सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत औरंगाबाद महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ते काल औरंगाबाद इथं आले असता ते वार्ताहरांशी बोलत होते लाड समितीच्या शिफारशींची प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात नसल्याचं कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचं सारवान म्हणाले सफाई कर्मचार्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती देण्यात यावी त्यांना मुलभूत सुविधा पुरवण्यात याव्या अशा सूचना त्यांनी महानगरपालिकेला दिल्या

त्यानिमित्त पंजाब हरियाणासह देशभरातल्या गुरुद्वारात भक्तीपूर्ण आणि उत्साहाचं वातावरण आहे विविध ठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये प्रकाश पूरब निमित्त नगर कीर्तन लंगरमधे प्रसादाचं वाट्प केलं जात आहे गुरुद्वारांवरील रोषणाई लक्ष वेधून घेत आहे नांदेड इथल्या हुजुर साहेब संखंड गुरुद्वाऱ्यात प्रकाश पर्वानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

तसंच जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर आयोजित बहमाध्यम प्रदर्शनाचं उद्घाटनही करणार आहेत केंद्रासह राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी उपक्रमांची माहिती जनसामान्यांना देण्यासाठी यात प्रदर्शन मेळावा गीत आणि नाटक अशा माध्यमांचा समावेश असलेले कार्यक्रम होणार आहेत गुरुनानाक देव यांच्या जीवनात नांदेडचं विशेष महत्व आहे यानिमित्त आज नांदेड शहरात जगभरातून शीखम बांधव दाखल झाले आहेत नांदेडचा गुरूद्वारा माल टेकडी साहेबही विशेष सजवण्यात आला आहे

या आवाजामुळं घरावरील पत्रे खिडक्यांची तावदानं घरातली भांडी हादरल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात मांजरसुंबा पाटोदा रस्त्यावर वैद किन्हीजवळ काल ट्रक आणि जीपच्या अपघातात एक बालक आणि दोन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले जीप चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ती बाजुला उभ्या ट्रकला जोरात जाऊन धडकल्यानं हा अपघात झाला मृत व्यक्ती ऊसतोड कामगार असून वैदकिणी गावचे रहिवासी होते

श्रीकांत यांनी काल सांगितलं प्रकल्पांमध्ये रोज सहा लाख लिटर पाणी शुद्ध करुन त्याचा पुर्नवापर केला जाईल असं ते म्हणाले या प्रकल्पांची नुकतीच चाचणी घेण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं

तालुक्यातल्या जणगाव पोळ प्रतापपूर बाडी फुलशिवरा गोळेगाव सिद्धनाथ वडगाव भेंडाळा गळनिंब पखोरा गळनिंब अगर वाडगाव भिवधानोरा जामगाव आदी गावातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती त्यांनी घेतली

द वडजीकर स्मृती पुरस्काराचं वितरण काल करण्यात आलं